जामीन नाकारल्यानंतर चिदंबरम यांना अटक करायला गेलेल्या सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाला त्यांचा कुठेही माग लागला नाही त्यामुळे सक्तवसुली संचालनालयानं चिदंबरम यांच्या विरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे चिदंबरम यांचे वकील कपील सिब्बल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यावर तातडीनं सुनावणी घ्यायची विनंती केली मात्र ही याचिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यापुढं विचारार्थ ठेवावी लागेल असं न्यायमूर्ती एन व्ही रामन यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयात याची सुनावणी होईपर्यंत चिदंबरम यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करु नये अशी विनंती त्यांच्या वकीलांनी तपास यंत्रणांना केली आहे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी आणि झाम्बियाचे अध्यक्ष एड्गार चाग्वा लुंगु यांच्यात आज नवी दिल्ली इथं शिष्टमंडळस्तरीय चर्चा सुरु आहे प्रतिनिधिमंडळ स्तरावरच्या चर्चेनंतर उभय नेत्यांमध्ये द्विपक्षीय वैठक होईल यावेळी दोन्ही नेते परस्पर हिताच्या तसंच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या प्रशांवर चर्चा करतील संरक्षण सुरक्षा भूगर्भ आणि खनिज संपदा ऊर्जा आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा व्यापार आणि गुंतवणूकीशी संबंधित मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे चर्चॅनंतर विविध करार होण्याची अपेक्षा आहे लुंगु यांचं तीन दिवसांच्या भारत दौन्यासाठी काल नवी दिल्लीत आगमन झालं आज सकाळी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं लुंगु आज संध्याकाळी राष्ट्रपतींशीही चर्चा करणार आहेत लुंगु यांच्या दौ यामुळे भारत आणि झाम्बिया दरम्यान परस्पर हिताच्या भागीदारीला अधिक बळ मिळेल

विकासाबरोबरच प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य राखण्याला सर्व देशांचं प्राधान्य असायला हवं असं बांगलादेशच्या पस्राष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांच्या बागलादेश दौ यानंतर हे निवेदन जारी करण्यात आल आहे

या मुद्यावरुन बांगलादेशमधे असंतोष पसरवणा या काही विशेष तत्वांविरुद्ध ढाकानं कडक पवित्रा घेतला होता जम्मू कश्मीरमधे नियंत्रण रेषेजवळ सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात सहा भारतीय मारले गेल्याचा पाकिस्तानचा दावा भारतीय लष्करानं फेटाळला आहे पाकिस्तानच्या आंतरसेवा जनसंपर्क विभागाच्या महासंचालकांचा ट्विटरवरील बनावट संदेशावरुन पुन्हा एकदा सिद्ध होतं की पाकिस्तान अपप्रचार करणारा देश आहे असं सुत्रांनी म्हटलं आहे कृष्णा घाटी क्षेत्रात काल झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात लष्कराचा एक जवान शहीद झाला तर चारजण जखमी झाले होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार केला त्यांनी आज दोन नव्या चेह यांचा कंबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश केला तर चार मंत्र्यांचा दर्जा वाढवला आहे

छोट्या उपग्रहांसाठी येत्या डिसेंबरपर्यंत प्रक्षेपक यान सुरु करण्याचं उद्दिष्ट असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ के सिवन यांनी म्हटलं आहे

यामुळे कमी खर्च आणि कमी मनुष्यबळात छोट्या उपग्रहांचा व्यावसायिक वापर करता येऊ शकेल ते काल बंगळुरु इथं आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी खासदार नलीन कुमार कटील यांची भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे दिल्लीतल्या भाजपा कार्यालयानं काल एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे जम्मू कश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर ए तय्यवाचा एक दहशतवादी ठार झाला या चकमकीत विशेष पोलिस अधिकारी बिलाल अहमद शहीद झाले बारामुल्ला जिल्ह्यातल्या गनी ए हमाम या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली होती त्यावेळी ही चकमक घडली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे सुरक्षा दलानं चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आज नेपाळच्या दोन दिवसांच्या दौ यासाठी काठमांडू इथं पोचले विमानतळावर नेपाळचे परराष्ट्र सचीव शंकरदास बैरागी नेपाळमधले भारताचे राजदूत मनजीवसिंग पुरी आणि नेपाळचे भारतातले राजदूत निलांबर आचार्य यांनी त्यांचं स्वागत केलं आज सर्वप्रथम ते प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांची सदिच्छा भेट घेतील त्यानंतर नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार न्यावली यांच्यासह भारत नेपाळ संयुक्त आयोगाच्या पाचव्या बैठकीच सहअध्यक्षपद भूषवणार आहेत हा संयुक्त आयोग द्विपक्षीय संबंध विशेषतः आर्थिक भागीदारी व्यापार संपर्क वीज जलसंधारण आणि पुरासंदर्भात विचार विनिमय करणार आहेत जयशंकर यांच्या सन्मानार्थ नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रात्री मेजवानीचं आयोजन केलं आहे भारत आणि श्रीलंकेच्या तटरक्षक दलाची उच्चस्तरीय बैठक काल नवी दिल्ली इथल्या तटरक्षक दलाच्या मुख्यालयात झाली दोन्ही देशांच्या सागरी क्षेत्रातल्या बेकायदेशीर कृतींविरोधातल्या लढ्यात भागिदारीच्या माध्यमातून परस्पर सहकार्य करण्याबाबत भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या सामंजस्य करारातल्या तरतुदीनुसार ही बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी आलेल्या भारतीय पथकाचं नेतृत्व तटरक्षक दलाचे महासंचालक के नटराजन यांनी केलं तर श्रीलंकेच्या तटरक्षक दलाचं नेतृत्व रिअर अद्वमिरल सामंथा विमलालुंगे यांनी केलं सागरी सुरक्षेशी संबंधित मुद्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करण्यावर या बैठकीत दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांचं आज सकाळी भोपाळ इथं दीर्घ आजारानं निधन झालं

गोविंदपुरा मतदार संघातून सलग दहावेळा ते निवडून आले होते

त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे

केंद्रीय गृहमंत्रालयानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे गृहमंत्री अभित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत ओदिशाला अतिरिक्त आर्थिक मदत द्यायला या समितीनं मान्यता दिली असंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे ही मदत राष्ट्रीय आपत्कालीन निधीमधून दिली जाणार आहे असं या प्रसिद्धपत्रात स्पष्ट केलं आहे

कर्णधार हरमनप्रीत सिंह शमशेर सिंह नीलकांत शर्मा गुरूसाहिबजीत सिंह आणि मनदीप सिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला महिला संघांनही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आज महिला संघाचा सामना यजमान जपानशी होणार आहे काल चीनसोबत झालेला शेवटचा साखळी सामना गोलशून्य बरोबरीत सुटला मात्र आतापर्यंतच्या सरस गुणसंख्येच्या बळावर भारतानं अंतिम फेरीतलं स्थान पक्क केलं